काँप्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट करुन सांगितलं की हा लोकशाहीसाठी आणखीन एक काळा दिवस आहे त्यांनी सांगितलं की या सरकारच्या कार्यकाळात नियामक संस्थाची स्वायत्ता धोक्यात आली असून त्यांची प्रतिष्ठा धूळीस मिळाली आहे

तर स्ट्रेडिओमधून राजकीय तज्ञ निकालांचं सर्व समावेशक आणि सखोल विश्वेषण करतील हा कार्यक्रम आकाशवाणीच्या एफ एम गोल्ड आणि इतर वाहिन्यांवर देखील प्रसारित केला जाईल आकाशवाणीच्या अधिकृत यू ट्युब वृत्तवाहिनीवरही हा कार्यक्रम उपलब्ध असेल

शासनानं पालघर जिल्ह्यातल्या पालघर विक्रमगड आणि तलासरी तालुक्यात पहिल्या टप्प्यात दुष्काळ जाहीर केला आहे

या गावांमध्ये गरजेनुसार टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत असून शासनानं जाहीर केलेल्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत आवश्यकतेनुसार टँकरची संख्या वाढविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असल्याचं आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव तथा पालघर जिल्ह्याच्या पालक सचिव मनीषा वर्मा यांनी सांगितलं वन पट्टे वाटप झालेल्या लाभार्थ्यांना योजनांचा लाभ प्राधान्यानं देण्याचे निर्देशही त्यांनी दिले परभणीत सेलू तालुक्यातल्या नागठाणा आणि देवगाव शेतात आणि गावात आज पहाटे दुष्काळी भागातील केंद्रीय पथकानं प्रत्यक्ष पाहणी केली केंद्रीय पथकात पालक सचिव विनीता सिंघल जिल्हाधिकारी पी शिवाशंकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी पी पृथ्वीराज उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी तहसिलदार बालाजी शेवाळे सहभागी होते

गावातील पाण्याचे स्त्रोत असणाऱ्या विहीरीची पाहणीही या पथकानं केली

गडचिरोली जिल्ह्यातल्या कुरखेड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे यांनी रोड ओपनिंग न करताच जवानांना पाचारण केले त्यांच्या या अक्षम्य चुकीमुळेच अनेक जवानांना प्राण गमवावा लागला नक्षल्यांशी लढताना त्यांना वीरमरण आले असते तर दूख झाले नसते परंतू पोलिस अधिकाऱ्याच्या चुकीमुळे त्यांचा जीव गेला

वर्धा नगरपालिकेत उपाध्यक्षांकडून नगररचनाकाराला मारहाण झाल्याचा आरोप करत अधिकारी आणि कर्मचा यांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे तर अधिकारी कर्मचारी सन्मानजनक वागणूक देत नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे

घरगुती वापरातील सिलिंडरच्या नळीतून गळती होऊन नळीसह सिलिंडरने पेट घेतल्यानं आगीचा भडका उडून एका घराला आग लागली